म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईत वांद्रे खिल्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाचं उद्घाटन आणि शिवडी वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन स्मार्ट वाहनतळ आणि वांद्रे कुर्ला संकुलात सायकल ट्रक्तिआदी प्रकल्पांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नवं शहर वसवण्यापेक्षा हा विकास आव्हानात्मक असल्याचं ते म्हणाले यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे खासदार राहूल शेवाळे महापौर किशोरी पेडणेकर एमएमआरडीएचे आयुक्त आर

राजीव आदी उपस्थित होते ज्या राज्यामधे दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे अशा राज्यांनी निवडक जिल्ह्यांमधे प्रतिबंधित क्षेतं निश्वित करण्यासह रुग्णशोध आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करावं अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे देशात महाराष्ट्र केरळ आंध्रप्रेदश गोवा आणि चंदीगढ या राज्यांमधे दर आठवङ्याला नव्यानं आढळत असलेल्या कोरोनाबाधितांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे या राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी तसंच अँटीजेन चाचणी निगेटीव्ह आलेल्या लोकांची पुन्हा एकदा अनिवार्यपणे आरटीपीसीआर चाचणी होईल हे पहावं अशी सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे जास्त रुग्ण आढळत असलेले परिसर निश्वित करून त्यावर देखरेख ठेवावी तसंच कोरोना विषाणूत जनुकीय बदल झाले आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी तपासणी करत रहावी अशा सूचनाही केंद्र सरकारनं केल्या आहेत कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध झाले असून अनेक जिल्ह्यांमधे संचारबंदीसह विविध निर्बंध आणि कडक उपाययोजना लागू केल्या जात आहेत यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता जनतेशी संवाद साधणार आहेत ब्लडाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत आज सकाळी बुलडाणा शहरातला बाजार भरला नसल्यानं सर्वत्र शुकशकाट दिसुन आला चिखली शहरातही उद्या बाजार बंद असल्याची सूचना प्रशासनानं दिली आहे जिल्ह्यातल्या सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था बंद ठेवल्या आहेत

या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असं त्यांनी सांगितलं कोरोना प्रतिबंधक नियंम तसंच निर्बधांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही भूजबळ यांनी स्पष्ट केलं

या संचारबंदीच्या काळात प्रत्येक नागरिकानं घरीच थांबून सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं या आवाहनाला नागरिकांनी आज स्वयंस्फूर्तीनं प्रतिसाद दिला

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांची संयुक्त दक्षता पथकं आजपासून पुन्हा कार्यान्वित झाली आहेत

ही दक्षता पथकं बाजार आणि तिर वर्दळीच्या ठिकाणी छापे टाकून मास्क सुरक्षित अंतर आदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवरही कारवाई करणार आहेत

सावंत यांनी स्पष्ट केलं आहे लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन डाऊन जाहीर झाल्याबाबत चूकीची माहिती समाज माध्यमांवर फिरत आहे जिल्हा प्रशासनानं लॉकडाउन बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय जाहीर केलेला नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

अमरावतीमधे केलेल्या उपाययोजनांबाबत अमरावतीचे पालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी यांनी सांगितलं

जोकोविकचं हे एकेरीतलं अठरावं विजेतेपद असून रॅजर फेडरर आणि राफेल नदाल यांची बरोबरी करण्यासाठी त्याला आणखी फक्त दोन विजेतेपदांची गरज आहे त्याआधी नवव्या मानांकित क्रोएशियाचा विन डॉडीग आणि चेकोस्लोवाकियाचा फिलिप पोलासेक या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं

जिल्ह्यात आज चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले

कोरोना काळात आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसोबतच सरकारच्या विविध विभागांनी उल्लेखनीय काम केलं अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतूक केलं आहे

महाराष्ट्र आणि केरळमधे दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो असा शिवाही राज्यपालांनी यावेळी दिला जाती आधारित जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार वाटा मिळेल असं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड श्वे आर पी आय तर्फे आयोजित आदिवासी बहुजन मेळाव्यात ते बोलत होते मराठा समाजाला एस सी एस टी आणि ओबीसींच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावं अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे

बालमृत्यू आणि प्रसूती दरम्यान गरोदर स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं ही मोहीम राबवली जाईल ही मोहीम दोन टप्प्यात राबवली जाईल यातला पहिला टप्पा फेब्रवारी महिन्यात तर दुसरा टप्पा मार्च महिन्यात होईल या लसीकरणामुळे बालकांना भविष्यात विविध आजारांचा मुकाबला करणं शक्य होईल

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांची मतमोजणी आज झाली सर्वांचं लक्ष लागलेल्या नगर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले याशिवाय पारनेर आणि कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे उदय शेळके आणि अंबादास पिसाळ निवडून आले आहेत तर बिगरशेती संस्था मतदारसंघात प्रशांत गायकवाड विजयी झाले

बँक पुन्हा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आली आहे

या परिसरातल्या नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे राज्यसभेच्या आठ विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांच्या कामगिरीत मागच्या दोन वर्षात लक्षणीय सुधारणा झाली असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे

व्यंकैय्या नायडू यांनी या सुधारणांची प्रशंसा केली आहे केरळ किनारपट्टी ते दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा आता लक्षद्विप ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत आहे काल कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित जास्त होतं राज्याच्या उर्वरित भागात ते सरासरी तिकच होतं येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे